सिंधुदूर्ग जिल्ह्यात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते भीमा कोरेगाव प्रकरणी दलितांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाची नाही तर या प्रकरणांच्या तपासात सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आपल्या पक्षाची असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद या दोन्ही घटना वेगळ्या आहेत एल्गार परिषदेतल्या काही लोकांची साहित्यिकांची भाषा आक्रमक असली तरी त्यांना देशविरोधी म्हणता येणार नाही असं ते म्हणाले एल्गार परिषदेत शंभरहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते पण इजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि त्यांना तुरूंगात टाकलं असं पवार म्हणाले या प्रकरणात अशा रितीनं पुरावे तयार करण्यात आले की त्यामुळे त्यांना जामीन मिळाला नसल्याचा आरोपही पवार यांनी केली कोकणातला चिपी विमानतळ येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केली आहे सिंधुर्दुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आज चिपी विमानतळाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यां समवेत आढावा बैठक घेतली नंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली

ई डी मासेमारी विरोधात कडक कायदा करणार असल्याचं त्यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं वार्ताहर परिषद आटोपल्यावर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी केली माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्य सभेचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे सिंधुदुर्गसाठी एक रुपयाचा निधी न देता कोकणच्या जनतेची दिशाभूल करून मुख्यमंत्री गेले अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली ते आज कुडाळ इथं बातमीदारांशी बोलत होते देशातल्या दहा पाणथळ जागा या स्थलांतरीत पक्षांसाठीच्या राखीव जागा म्हणजेच रामसर म्हणून जाहीर करायचा निर्णय केंद्रानं घेतला आहे

यामध्ये महाराष्ट्रातल्या लोणार या एकमेव उल्कापाषण सरोवराचा समावेश आहे

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते गडचिरोलीत जिल्ह्यातल्या काही गावात तेलंगणा राज्यातल्या मेलीकट्टा धरणाचं पाणी आल्यामुळे जास्त नुकसान झालं असेल तर त्याबाबत तेलंगणा राज्याला कळवून झालेली नुकसानभरपाई घेतली जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

नाशिक विभागीय आयुक राजाराम माने यांनी ही कारवाई केली आहे त्यामधे विद्यमान आमदार फारुख शाह आणि स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदेंसह काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे

गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना आणि खातेदारांना पैसे मिळत नसल्यानं आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे

यामुळे शेतकऱ्यांना जमिनीतल्या पोषक घटकांची माहिती मिळून खर्चाची बचत करत उत्पन्न वाढवणंही शक्य झालं आहे ऐकुया या योजनेचे लाभार्थी असलेल्या उस्मानाबाद इथले शेतकरी दादासाहेब कोळेकर यांचे अनुभव प्रवचनादरम्यान गर्भधारणेविषयी केलेल्या आक्षेपाई वक्तव्यांबाबत निवेदन जारी करून कीर्तनकार निवृत्ती महाराज इंद्रीकर यांनी माफी मागितली आहे इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राज्य सरकार खटला दाखल करणार नाही असं महिला आणि बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सांगितलं त्यानंतरच इंदूरीकर यांनी माफीनाम्याचं निवेदन प्रसिद्ध केलं इंदुरीकर यांनी प्रसुतीपूर्व आणि गर्भलिंग निदान कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन केला असल्यानं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली होती देशाला ताकद देण्यासाठी वस्त्रोद्योगला पुन्हा सक्षम करावं लागेल असं राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यातल्या पलूस इथं आयोजित पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी सुतगिरणी चालकांच्या बैठक आणि चर्चासत्रात ते बोलत होते काही सूतगिरण्यांमध्ये यंत्रणा जुनी झाली आहे शिवाय या सूतगिरण्या आर्थिक अडचणीत आहेत त्यामुळे अडचणीतल्या सूतगिरण्यांच्या जमिनी विकण्याची परवानगी द्यावी लागेल असं ते म्हणाले राज्यातल्या क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज मंबईत केली

भरघोस प्रतिसादामुळे शिवभोजन योजनेचा विस्तार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या योजनेतल्या थाळीच्या संख्येत दूपटीनं वाढ केली आहे

यासंबंधीचा शासन निर्णय सरकारनं आज जारी केला

बीड जिल्ह्यात बारावी इंग्रजी विषयाच्या परीक्षेवेळी कॉपी करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागानं कारवाई केली आहे जालना जिल्ह्यात ही कॉपी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागानं कारवाई केली आहे ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं आज दूपारी एका रासायनिक कंपनीला आग लागली

आय डी

मात्र या दरम्यान रासायनिक मालाच्या पिंपाचे स्फोट होऊन आगीनं रौद्ररुप धारण केलं या घटनेत जीवित हानी झाल्यांचं वृत्तं नाही